काही ठळक बातम्या

बनलेल्या बांबू संशोधन आाण प्रांशक्षण कद्र यंदाच्या प्रांतष्ठेच्या स्कॉच पुरस्कारानं सन्मार्गानत

संस्कृत भाषेत उल्लेखनीय काय केलेल्या राज्यातील सात मान्यवरांना महाकवी काालदास संस्कृत साधना प्रस्कार जाहोर नागपूर शहरातील रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूतता करताना र्वावध भागातील भासमटचे रस्ते राष्ट्रीय महामाग प्राधिकरणादवारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल नागपूर मेट्रां अंतगत सुरु असलेलां ांवकास कामे कालमयादेत पूण करण्याच्या सूचना कद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरॉ यांनी आज नागपूर इथं र्दिल्या

त्याअन्षंगाने र्विकास कामे प्राधान्याने पूण करण्यात यावेत असे र्मनदश कद्रीय मंत्री र्मितीन गडकरो यांनी महानगरपर्रालका नागपूर सुधार प्रन्यास महामेट्रो तसेच सावर्जानक बांधकाम विभागाच्या र्आधकाऱ्यांना दिलेत

यावेळी बैठकोंला पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार आर्ण र्वावध र्वभागांचे र्वारष्ठ अधिकारी उपस्थित होते माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं शंभर रूपयांच्या नाण्याचं अनावरण केलं वाजपेयी यांची जयंती उद्या सर्वत्र सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे

ज्या बालकांना लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी सव शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची स्रावधा उपलब्ध करुन देण्यात आलो आहे अशी मार्ाहती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ दोपक सावंत यांनी आज मुंबई इथ दिलों

राज्यपाल चेन्नमनेनी र्विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळ र्नामत्त मेरां क्रिसमस म्हणत श्भेच्छा दिल्या आहेत नाताळचा सण भगवान येशू श्रिस्तांच्या कल्याणकारां जीवनाचे विशेषतः त्यांच्या करुणा आर्गण क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण देतो येशू श्रिस्तांनी शाश्वत सत्य व र्गनतीमुल्यांचा प्रस्कार करताना सहन केलेल्या यातनांचे देखील यावेळी स्मरण होते नाताळचा हा सण सवाच्या जीवनात आनंद शांती र्आण संपन्नता घेवून येवो

पयटन सांस्कृतिक भागीदारां उद्योग आदो विषयांसबंधी सह्याद्री र्आथतीगृह येथे चीनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठर्कांत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान र्साचव भूषण गगराणी सहर्साचव सतीश जांधळे पाटांल उपस्थित होते चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या शिष्टमंडळाने र्वावध विषयांवर श्री फडणवीस यांच्यासोबत चचा केलो चीन इथं होत असलेल्या जार्गातक प्रदशनामध्ये देशातील अधिक कंपन्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केल

सदर आंतरराष्ट्रीय शाळेचे उद्घाटनहों सहयाद्री र्आतथीगृह मुंबई येथून मुख्यमंत्री ना देवद्र फडणवीस यांच्या उद्या सकाळी करणार आहे याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षणमंत्री विनोद तावडे ग्रार्मावकास मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे

या मोहोमेअंतगत प्रत्येक कायकत्र्याला मतदार याद्यांचं र्वतरण करण्यात येणार असून मतदारांना कद्रावर येण्यासाठी जागृती करण्याबाबत ानदश देण्यात आले आहेत

तसंच युतीसंदभात प्रश्न र्वचारला असता त्यांनी भाजप युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगगतलं

या कायक्रमासाठां नार्गारकांनी आपल्या सूचना आण विचार माय जी ओ व्हा ओपन फोरमवर किंवा नरद्र मोदो अॅप वर र्नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे दररोज रात्री साडेनऊ वाजता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत आज महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं प्रसारण रात्री साडेनऊ वाजता करण्यात येणार आहे तसंच या अंतर्गत अशाच प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन दररोज साडेनऊ वाजता करण्यात येईल चंद्रपूर आर्गण र्पारसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आर्ाण कौशल्य ांवकासाचे कद्र बनलेल्या बांबू संशोधन आर्ाण प्रांशक्षण कद्राला यंदाचा प्रांतष्ठेच्या स्कॉच प्रस्काराच्या सुवण पदकाने सन्मार्मानत करण्यात आले आहे

याराशवाय बांबूपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी विक्री कद्र उभारलो जात आहे बांबू हँडीक्राफ्ट अँड आट र्य्यानट हा उपक्रम या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरला आहे

वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिल राज्य ठरल आहे बांबू प्रशिक्षण आणि संशोधन कद्राला रोजगार निर्मोतीच्या क्षेत्रातील सुवण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेत्या माध्यमातून सन्मानीत करण्यात आल आहे आसामनंतर आता पोंभुणा येथे दूथपिक चे उत्पादन होणार आहे व्रक्षलागवड मोहीमेमध्ये स्रध्दा महाराष्ट्र अव्वल ठरला आहे असे प्रत्येक आघाडयांवर महाराष्ट्राचा वनविभाग अश्रेसर ठरला असून वनमंत्री म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे वनकमंचारी आणि अधिका यांच्या परीश्रमांचे हे फलीत असल्याचे कोंतुकोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले

लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून र्वीचत राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारन एक पाऊल पूढ टाकल आहे त्यामुळे पंतप्रधानांच्या योजनेतून भमळणारों अडीच लाखाची सर्बासडी तसेच राज्य सरकारच्या योजनेतून बांधकाम कमचाऱ्यांना हक्काच्या घरासाठां दोन लाखाचा र्निधी देण्यात येणार आहे त्यामुळ पंतप्रधान आवास योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे स्वतःच्या हक्काचे घर साकार करण्याचे स्वप्न पूण करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे र्वत्त र्नियोजन र्आण वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटोवार यांनी आज चंद्रपूर इथ केलो संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार संशोधन प्रकाशन अध्ययन अध्यापन आाण संस्कृत र्यावषयक तसेच संस्कृत भाषा क्षेत्रात उल्लेखनीय काय केलेल्या व करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र सरकारतफ महाकवी कार्यालदास संस्कृत साधना पुरस्काराने दरवर्षा गौर्रावण्यात येते हे पुरस्कार राज्यातील सात तर अन्य राज्यातील एका र्ववदवानाला प्रदान करण्यात येतात

शैलजा रानडे श्रीमती द्गा पारखी आर्मण डॉ हंसश्री मराठे यांच्या संस्कृत कायाची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून पुरस्कारादवारे सुयोग्य सन्मान केला आहे अशी भावना सवत्रा व्यक्त होत आहे या सवाना हा प्रस्कार प्राप्त झाल्याने ववदभातील संस्कृत क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे

काल पार पडलेल्या कुस्ती स्पधामध्ये विजय संपादांत करोंत बालाने महाराष्ट्र केसरों हा बहुमान पटकावला

र्गिरणी कामगार कृती संघटनेच्या र्शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलो त्यावेळी मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काहो वष प्रलंबत असला तरां सव र्गिरणी कामगारांना घरे र्मिळण्यासाठी कालबद्ध कायक्रमाद्वारे शासनाच्या र्वावध घरकूल योजनेतून र्गगणी कामगारांना घरे देणार असल्याची मार्ाहती मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी दिलो याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार